होईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन

आवाहन

राज्यात विदर्भासह सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू

देशातील अविकासित जिल्ह्यांचा विकास करण्याच्या सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांमधील बद्दतांश जिल्हे हे आदिवासी बहुल आहेत

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके राज्यमंत्री डॉ परिणय फुके आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा उपस्थित होत्या याप्रसंगी बोलताना गडकरी म्हणाले की आदिवासी तरूणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे

यावेळी मिशन शौर्यमध्ये भाग घेऊन एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या विद्यार्थ्यांचा गडकरीच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आदिवासी विभाग नागपूर कार्यालयाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ देखिल याप्रसंगी करण्यात आला एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या हेमलता गायकवाड या विद्यार्थिनीनं आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की संधी मिळाली तर आदिवासी युवक एव्हरेस्ट सुद्धा सर करू शकतात

आशिष शेलार यांनी दिली मंत्रालयात आयोजित त्रकार रिषदेत बोलत होते

र्यावरण शास्त्र या विषयामध्ये जलस्रक्षा हा विषय नव्यानं समाविष्ट करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री ए

अनिल बोंटे यांनी सांगितलं नागप्र महानगर ालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं स्वच्छता श्क्ल वस्लीबाबत स्रू करण्यात आलेल्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे काल महा ोर नंदा जिचकार यांनी स्वच्छता श्ल्क भरून मोहिमेची स्रूवात केली नक्षलवाद्यांच्या नादी लागून आपलं बहूमल्य जीवन बरबाद करू नका अशी भावनिक टीका नक्षल चकमकीत ठार झालेल्या रूपी वरोटे हिचे वडील महारू नरोटे यांनी केलं गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नवजीवन योजनेअंतर्गत नक्षलवाद सोडून नक्षलवाद्यांना म्रुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलामार्फत प्रयत्न केले जातात याच योजनेचा एक भाग म्हणून नरोटे बोलत होते महारू नरोटे यांनी सांगितलं की माझ्या म्रलीला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगितलं परंतु तिनं माझं ऐकलं नाही नवजीवन योजनेअंतर्गत तिनं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असतं तर आज ती जीवंत असती असंही ते म्हणाले नक्षलवादी रूपी उर्फ स्वशिला नरोटे ासारख्या आदिवासी मुर्लींना आणि मुलांना बालवयातच त्यांच्या पालकांच्या संमतीशिवाय नक्षलवादी सोबत धेऊन जातात आणि त्यांना बळजबरीनं नक्षलदलांमध्ये काम करण्यास भाग पाडल्या जाते हे महारू नरोटे यांच्या सांगण्यावरून स्पष्ट होत असल्याचं पोलिस विभागाचं म्हणणं आहे दलामध्ये गेलेल्या आदिवासी तरूणांनी नवजीवन योजनेचा लाभ घेऊन विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचं आवाहन गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केलं आहे

सोबतच मराठी भाषेतील पर्यावरण संरक्षण या विषयासाठी उत्कृष्ट चित्रपट म्हणून पाणी या चित्रपटाची निवड करण्यात आली

उत्कृष्ट अभिनायासाठीचा बालकलाकार म्हणून नाळ चित्रपटासाठी श्रीनिवास पोकळे या बाल कलाकारासोबतच इतर तिघांना या श्रेणीत पुरस्कार घोषित करण्यात आले तर सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मराठी चित्रपट च्रंबकसाठी स्वानंद किरकिरे यांना घोषित झाला आहे उत्कृष्ट सामाजिक आशयाचा संदेश देणारा चित्रपट म्हणून पॅडमॅन या हिंदी चित्रपटाची निवड करण्यात आली राष्ट्रीय एकात्मतेसाठी दिला जाणारा नर्गिस दत्त प्रस्कार कव्नड भाषेतील ओनडल्ला इराडल्ला या चित्रपटाला घोषित झाला उत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून अंधाधूंद या चित्रपटाची निवड करण्यात आली मराठी भाषेतील उत्कृष्ट चित्रपट म्हणून भोंगा या चित्रपटाची निवड करण्यात आली चरित्रात्मक चित्रपटाच्या श्रेणीत उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाची निवड करण्यात आली सोबतच तेलग्र भाषेतील रंगस्थलम् या चित्रपटाची तसंच मराठीतील तेंडल्या या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूल उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांची निवड करण्यात आली उत्कृष्ट मनोरंजनात्मक चित्रपटामध्ये बधाई हो या चित्रपटाला सन्मानित करण्यात येणार आहे उत्कृष्ट अभिनेता म्हणून अंधाधूंद या चित्रपटासाठी आयुष्यमान खूराणा आणि उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटासाठी विक्की कौशल यांना विभागून देण्यात येणार आहे उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून किर्ती सुरेश या अभिनेत्रीची महंती या तेलगु चित्रातील भूमिकेसाठी निवड करण्यात आली तर उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून हिंदीसाठी अर्जित सिंग आणि कव्नडसाठी बिंदू मालिनी यांची निवड करण्यात आली आहे

अनिल बोंशे यांनी दिले भंधारा जिल्हयातील सर्व यंत्रणांनी आप्ती व्यवस्था न यंत्रणा सज्ज ठेवावी गावनिहाय असलेल्या प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ॉ नरेश गिते यांनी दिले विदर्भात अव्य जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस होत असून काल दिवसभर नागपुरात चांगला पाऊस झाल्यानं नजिकच्या जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे